ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांची पृण्यनगरीला प्रतीक्षा आणि

पंतप्रधान समर्थ सुरक्षित विकसित आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरकार आणि विरोधक या दोघांनीही खांद्याला खांदा भिडवून एकत्र काम केलं पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरील चर्चेला ते काल लोकसभेत उत्तर देत होते पंतप्रधान म्हणाले बऱ्याच वर्षानंतर जनतेनं एक भक्कम कौल देऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पून्हा सत्तेवर आणलं

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अर्थव्यवस्था कृषी यासह इतर अनेक मुद्यांचा परामर्श घेतला पाणी टंचाईबाबत बोलताना त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पाणी नेण्याचा संकल्प व्यक्त केला ते म्हणाले पानी की तकलिफ क्या होती है ये राजस्थान और गुजरात के लोग जादा जानते हैं और इसलिए इस बार हमनें जलशक्ती मंत्रालय अलग से बनाया हैं जल संकट को हमे गभिरता से लेना पडेगा और इस सिझन में भी हम जितना बल जलसंचय पर दे हमने देना चाहिए और मेरी सभी आदरणीय संसदोसे प्रार्थना हैं सभी एनजीओ से प्रार्थना हैं की हम देश में पानी का महात्म्य बढाने में कीस प्रकार का योगदान करें औ र सरकारी दायरे सें बाहर हो कर के पानी बचामा हैं इस काम को करके हम सामान्य मानवी जिंदगी को बचाने में मदर करेंगे त्यानंतर सभागृहानं आभारप्रदर्शक ठराव मंजूर केला नीती आयोग नीती आयोगानं काल सुदृढ राज्यं प्रगतीशील भारत या अहवालाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली

त्या स्थानावरून आता राज्यानं मुसंडी मारून तिसरा क्रमांक पटकाविला आहे केरळ प्रथम क्रमांकावर तर आंध्रप्रदेश दूसऱ्या क्रमांकावर आहे

मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत हाती घेतल्यानंतर येत्या रविवारी पहिल्यांदाच ते मन की बातद्वारे संवाद साधणार आहेत पेन्शन आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन आणि मानपत्र दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्रोत्तराच्या तासाला सांगितलं आणीबाणीत तुरुंगवासाची शिक्षा झालेल्यांपैकी बऱ्याच जणांनी पेन्शन नाकारली आहे मात्र कुठलाही गुन्हा केला नसताना त्याकाळात नोकरी गमावलेलेही बरेच लोक अद्याप गरिबीत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं

पॅथॉलॉजी लॅब्ज बेकायदेशीर पॅथॉलॉजी प्रयोगशाळांच्या विरोधातील कारवाईसंदर्भात राज्य शासन सध्या सुरू असलेलं विधीमंडळ अधिवेशन संपण्याच्या आत म्हणजे येत्या आठवडाभरात आदेश काढणार असल्याचं काल विधानसभेत सांगण्यात आलं शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित केला

सातव्या वेतन आयोगाघी अंमलबजावणी केल्यानंतरही हे शक्य झालं असं ते अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले विधानपरिषदेत या चर्चेदरम्यान बोलताना निवडणुका येतील जातील पण राजकारण न करता राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सरकारनं आत्मचिंतन करावं असा सल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला अल्पसंख्याक दर्जा बहाल केलेल्या महाविद्यालयांमध्ये कायद्याप्रमाणे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होत नसल्याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली यासंदर्भात आवश्यकता भासल्यास चौकशी केली जाईल असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिलं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव संचालक असलेल्या सोलापूरमधल्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करत विरोधकांनी काल विधानपरिषदेत गदारोळ केला यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं राज्यातील हवामान स्थानिक परिस्थिती पावसाचं प्रमाण पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्याला अनुसरुन अटल आनंदवन घन वन प्रकल्प राज्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती वन राज्यमंत्री डॉ परिणय फुके यांनी काल विधान परिषदेत दिली

संत विद्यापीठ आळंदीत संत विद्यापीठ स्थापन झाल्यास त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी राज्याचे महसूल मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दर्शवली आहे काल आळंदीत संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थानापूर्वी माउलींच्या पाद्कांची महापूजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते

पंढरीची वारी संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यानं काल आळंदीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलं अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून टाळ मृदंगाच्या तालावर आणि विठुरायाच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांच्या साथीनं संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यानं काल आळंदीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं मनी लागलीसे आस विठ्रायाच्या भेटीची माउली माझ्या संगे वारी होणार गोडीची अशीच भावना यावेळी इंद्रायणीच्या तीरावर जमलेल्या हजारो वैष्णवांच्या मनात दाट्रन आली होती

आरतीनंतर माउलींच्या पादुका सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या आणि विठ्रायाच्या गजराने अवघी अलंकाप्री दुमदुमून गेली

आज सकाळी हा सोहोळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे

संत ज्ञानेश्वरांची पालखी जशी आळदीहून निघाली आहे तशीच काल आकुर्डीत मुक्कामाला असलेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीही पूण्याध्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे आज दूपारी दोन्ही पालख्या पूण्यात पोहोचतील त्यांच्या स्वागतासाठी पूणे शहर सज्ज आहे

उधाण इशारा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑगस्ट या कालावधीतील काही दिवशी समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे रत्नागिरीच्या आपत्ती निवारण कक्षानं यासंबधीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे अनेक ठिकाणी अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटाही उसळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना आणि किनाऱ्यावरच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे

मोहन रानडे गोवा मुक्तिसंग्रामातले झंजार स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे यांचं काल पृण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

काळ संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यातील वैकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा पराभव केला

हवामान मोसमी वारे आता राज्याच्या सर्व भागात पोहोचले आहेत

राज्याच्या सर्व भागात मान्सून पोहोचला असला तरी पावसाचा जोर मात्र फारसा नाही